अशोक चक्र हा देशाचा शात्त्विचा म्हणजेच युद्धविरामाच्या काळातला सर्वोच्च राष्ट्रीय शौर्य पुरस्कार आहे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी वीस वर्षापूर्वी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर लगेचच काँग्रेसची युती केली होती याच कारण व्यक्तिगत बाबींपेक्षा विचारधारा पवार महत्तवाची मानतात असं राष्ट्रवादी काँप्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत बोलत होते अपमान सहन करुनही पवारांनी काँग्रेसशी युती केली आहे या नरेंद्र मोदींच्या व्यक्तव्यावर उत्तर देताना मलिक बोलत होते

महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाटात पुनर्वसित गावात शासनाकडून उपेक्षा झाल्याच्या भावनेतून पुन्हा मेळघाटातल्या मूळ गावात परतण्याच्या भूमिकेवर ठाम असलेले आदिवासी ग्रामस्थ आणि सुरक्षा दलामध्ये मेळघाटात केलपनी गुलरघट परिसरात काल सशस्त्र सर्घर्डे झाला

या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केलपनी परिसरात जमावबेटी लागू करण्यात आली होती सकाळी दहा वाजल्यानंतर ती शिथील करण्यात आल्याचं आमचे वार्ताहर आनद्यातीर याती कळवली आहे नाशिक जिल्ह्यातील चाद्विड येथील रेणूकामाता मध्रिशजवळ मोटारीचा टायर फुटल्याने मोटार बसवर जाऊन आदळल्यानं आज द्पारी झालेल्या अपघातात वणी येथील एकाच कुटूक्क्तील तिघे जागीच ठार झाले

विवाहसोहळा आटोपून वणी येथे परतत असताना हा अपघात झाला

दरम्यान सरकारनव्रिगासवर्गीय आयोगाचा मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल काल मुद्धि उच्च न्यायालयात सादर केला मराठा आरक्षणा सर्दर्शात दाखल याचिकास्त्र अतिम सुनावणी येत्या सहा फेब्रुवारीपासून घेण्याचा निर्णय न्यायालयाना घेतला आहे

आज रात्री अकरा वाजून चाळीस मिनीटांनी हे प्रक्षेपण होईल विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आतापर्यंतचा सर्वात छोटा उपग्रह कलामसॅटला कक्षेत स्थापित केलं जाईल त्याचबरोबर मायक्रोसॅट आर उपग्रहाचं प्रक्षेपण होणार आहे मुलींच्या सक्षमीकरणासाठी सरकारनं अनेक पावलं उचलली असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री मेनका गांधी यांनी आज सांगितलं राष्ट्रीय बालिका दिनाचं औचित्य साधून माहिला आणि बालविकास मंत्रालयानं बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेच्या वर्धापनदिनानिमित्त दिल्लीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या

न्यूझीलंडविरुद्दच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला चौथा आणि पाचवा सामना तसंच टी टवेंटी मालिकेत कर्णधार विराट कोहली याला विश्रांती देण्याची घोषणा बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं केली आहे शेवटचे दोन एकदिवसीय सामने आणि टी टवेंटी मालिकेत भारतीय संघाचं नेतृत्व रोहीत शर्मा करणार आहे

दुसरा सामना येत्या शनिवारी माऊंट मॉगंनुई श्रिं होणार आहे